नागपुरात नाट्य संमेलनाची नांदी रेल्वे सरक्षा पूलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रेल्वे स्थानकं आणि मार्गांवरील विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी काल दिली दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची गुप्तचर यंत्रणांकडून निश्वित खबर मिळाली नसली तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अतिदक्षता बाळगण्याच्या सुचना सुरक्षा यंत्रणांनी रेल्वे खात्याला दिल्या आहेत

इंदू भूषण यांनी काल सांगितलं दिल्ली इथं आयोजित भारत वैद्यक मेळ्यात ते काल बोलत होते डिजिटल सक्षमीकरण प्रत्येक भारतीय नागरिकाचं डिजिटल समावेशन करण्याच्या दिशेनं देशाची वेगानं वाटचाल सुरु असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या श्रेणीत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सर्वोत्तम डिजिटल सेवा पुरविल्याबद्दल रजत पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

त्यावेळी ते बोलत होते नांदेड लातूर गुलबर्गा रेल्वेसाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

तावडे राज्यातल्या अनुदानित अशासकीय शाळांमधल्या पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल प्रकाशित झाला आहे या निर्णयामुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे मतदार नोंदणी मतदार पूनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल ही माहिती दिली आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

राज्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी यासाठी मदत करणार आहेत

लक्षात ठेवा मतदान करण हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी मतदारयादीत आपल्या नावाची खात्री करून घ्यायची तसंच नाव नोदणीची ही शेवटची संधी आहे

कोणत्याही लोकप्रिय आणि नव्या योजनांची घोषणा करण्याऐवजी जून्याच योजनांची अंमलबजावणी करण्यावर यात भर दिला आहे

जो निष्ठेने नाटक करतो तोच नाट्यधर्मी बहसंख्य लोक नाट्यकर्मी असतात असं ते म्हणाले राजकीय नेते कधीच सहिष्णू नव्हते पुस्तकांवर बंदी का घालतात तेच समजत नाही असं रोखठोक मत एलकूंचवार यांनी यावेळी व्यक्त केलं उद्घाटन सोहळ्यात मावळत्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी प्रेमानंद गज्वी यांना अध्यक्षपदाची सुत्रे सोपवली त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात गज्वी म्हणाले की कोणत्याही संमेलनामध्ये परंपरा आणि नवतेचा संगम असावा कला ही नेहमीच नवतेच्या शोधात असते अशी नवता या संमेलनाच्या निमित्ताने उभी राहायला हवी तसंच झालं तर मला नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याचा आनंद होईल मी जिवंत असल्याचा प्रावा म्हणजे मी श्वास घेत तृमच्यासमोर उभा असणे असा नाही जगण्याच्या प्रत्येक प्रश्रप्रसंगी मी ठामपणे व्यक्त होणे हे मी जिवंतपणाचे लक्षण मानतो सत्य बोलण्याचे स्वातंत्र्य हवे आणि लोभाने वा भयाने माझ्या मनातल्या स्वातंत्र्याने कच खाता कामा नये असे मी मलाच बजावून ठेवलेले आहे

तत्पूर्वी काल सकाळी काढलेल्या नाट्य दिंडीमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला चार दिवसांच्या या नाट्य सोहळ्यात दर्जेदार नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे

ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

मात्र काही दिवसांनी त्याचा मेंदू मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर त्याच्या अवयव दानाला संमती मिळाली आणि त्याचं हृदय यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड गरजू रुग्णांना दान करण्यात आलं अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याचं या उदाहरणावरून दिसून येतं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरू सह रश्मी घासकडबी पुणे पर्यटन सिंधुद्ग सिंध्रदूर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य पर्यटन विकास महामंडळानं सिंध्रदूर्ग जिल्हा कार्यालयाला प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा दिला आहे याआधी रत्नागिरीच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयांतर्गत सिंधूद्र्ग जिल्हा पर्यटन विभागाचं कार्यालय येत होतं शासनाच्या या निर्णयामुळे आता सिंधुदुर्गला रत्नागिरी कार्यालयावर अवलंबून राहावं लागणार नाही

विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झाला तिरुधिरापल्ली इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ भीमराया मेत्री यावेळी प्रमुख पाहणे म्हणन उपस्थित होते

तसंच शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ

जाधव पत्रकारिता अध्यासन केंद्राच्या केंद्र इमारतीची पायाभरणीही राव यांच्या हस्ते झाली